प्रण्यातल्या हिजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारच्या हिश्श्याचा व्यवहार्यता तफावत निधी उभारण्यासाठी शासकीय जमिनी पीएमआरडीएकडे वर्ग करायलाही मान्यता मिळाली मिरा भाईदर वसई विरार परिसरातील वाढत्या लोकसंख्येला सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्था प्रदान करण्यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन्याचा त्याचप्रमाणे राज्यातील महानगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायतींना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय आज राज्यमंत्रिमंडळानं घेतला

प्रलंबित प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी अतिरिक्त भूमी संपादन पुनर्वसन आणि पुनर्स्थापना प्राधिकरणांची स्थापना करायला त्याचप्रमाणे मराठवाड्यातील सततच्या पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी पिण्याच्या पाण्याची ग्रीड करण्यात येणार असून त्यासाठी हायब्रीड एन्यूईटी तत्त्वावर निविदा काढायला आजच्या बैठकीत मान्यता मिळाली शासन खरेदी करत असलेल्या एअरबस कंपनीच्या बहुउद्देशीय हेलिकॉप्टरच्या परिरक्षणासाठी एजन्सी निवडायलाही आजच्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यत आली संसदेच्या चालू अधिवेशनाचा कार्यकाळ दोन आठवड्यांनी वाढवण्यावर केंद्र सरकार विचार करत आहे आज सकाळी भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह अनेक खासदारांनी याचे संकेत दिले याबाबत निर्णय झाल्यावर तो अधिकृतपणे जाहीर केला जाईल असं जोशी यांनी सांगितलं

ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली नंदूरबारच्या खासदार हीना गावीत यांनी याबाबतचा प्रश्र उपस्थित केला होता

आज राष्ट्रीय प्रसारण दिन आहे

तेव्हापासून रेडिओ हा भारतातील लोकांच्या आयुष्याचा महत्वपूर्ण घटक बनला आहे आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या घोषवाक्याला अनुसरून लोकांना माहिती शिक्षण आणि मनोरंजनपर कार्यक्रमांची मेजवानी देत आहे सध्या आकाशवाणी जगातील सर्वात मोठ्या लोक प्रसारण संस्थांपैकी एक आहे स्वांतत्र्यचळवळीतले अग्रणी नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज देश त्यांना आदरांजली वाहत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी टिळकांना ट्विटरवर आदरांजली वाहिली आहे मुंबईत विधान भवन परिसरातल्या टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली विदर्भाचं खजुराहो अशी ओळख असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिध्द मार्कडेबर मंदिराच्या जीर्णोध्दाराचे कार्य भारतीय पुरातत्व विभागाकडून गतीने सुरु आहे